प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उदया अहमदनगर इथं प्रचारसभा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगानं दोन हजार कोटी रुपयाह्न अधिक मुल्याची बेहिशेबी रोख रक्कम सोनं अवैध मद्य आणि अंमलीपदार्थ जप्त आयपीएल क्रिकेट स्पर्धेत जयपूर इथं आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सूपर किंग्ज यांच्यात सामना पी

सिंधू सायना नेहवाल किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा सिंगापूर

मतदान प्रक्रिया शांततेत आणि स्रळीतपणे पूर्ण झाली आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते नितीन गडकरी आणि हंसराज अहिर यांनी मतदानाचा हक्क बजावला उन्हाचा कडाका लक्षात घेऊन नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्य भारत सोडून इतर ठिकाणी संध्याकाळी सहापर्यंत मतदान सुरू राहणार होतं मात्र काही ठिकाणी ऊन उतरल्यावर रांगा वाढल्यामुळे वेळ वाढवण्यात आली

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार सर्व राजकीय पक्षातले वरीष्ठ नेते करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बिहारमधल्या भागलपूर जिल्ह्यात आज प्रचारसभा झाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यास लहान उद्योजकांसाठी आपण राष्ट्रीय व्यापार आयोग स्थापन करु असं आश्वासन मोदी यांनी दिलं भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची पश्चिम बंगालमधल्या कलिम्पाँग इथं आज द्पारी प्रचारसभा झाली

पश्चिम बंगालल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दार्जिलिंगमधे आज सभा झाली टीएमसी सरकार डोंगरमाथ्यावर नागरिकांसाठी कल्याणकारी प्रकल्प राबवले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं लोकसभा निवडण्कीच्या प्ढच्या टप्प्यासाठी प्रचारानं जोर धरला आहे सर्व राजकीय पक्षांमधल्या महत्वाच्या नेत्यांच्या प्रचारसभा जागोजाग होत आहेत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला इथं आज भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेवर त्यांनी प्रखर टीका केली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एक सभा घेणार आहेत उर्मिला मातोंडकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली उत्तर म्ंबई मतदारसंघात काँग्रेसकडून उर्मिला मार्तोंडकर आणि भाजपाकडून गोपाळ शेट्टी निवडणूक लढवीत आहेत शेतक यांच्या प्रश्नांबाबत भाजपा सरकारला आस्था नाही दूध द्राक्षे कांदा उस अशा शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला भाव नाही त्याम्ळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत असा आरोप राष्टवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते आज नाशिक जिल्ह्यात सिध्दपिंप्री इथं नाशिक लोकसभा मतदार संघातले राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भ्जबळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते उत्तर प्रदेशात लोकसभेच्या निवडण्कांतल्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचं काम सुरू आहे युपीए अध्यक्ष आणि काँग्रेस नेता सोनिया गांधी यांनी आज रायबरेली लोकसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरण्याआधी त्यांनी रोड शो घेतला या जागेसाठी त्या पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत दरम्यान भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह रोड शो केला पश्चिम बंगालमध्ये कूच बिहारमध्ये मतदान स्रू असताना हिंसाचार पसरवण्याचे आणि मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्याचे प्रकार केल्याचा आरोप भाजपानं सताधारी तृणमूल काँग्रेसवर केला आहे तृणमूल काँग्रेस अनेक ठिकाणी अशाप्रकारे आक्रमक झाल्याचं आज भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पश्चिम बंगालमधे भोबिषयोतेर भूत या चित्रपटावर बंदी घातल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला वीस लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे दंडाची रक्कम चित्रपटाचे निर्माते आणि सिनेमागृह मालकांना देण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे

राजकीय पक्षांना निधी प्रवण्याच्या निवडणूक रोखे योजनेला आव्हान देणा या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेली याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर सुनावणीला आली आहे रोख्यांद्वारे देणगी देणा यांची नावं गुप्त ठेवण्याची तरतूद काढून टाकावी किंवा तोपर्यंत या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे

मंत्रालयानं म्हटलं आहे की काल अमेठी इथं राह्ल गांधी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या दिशेनं हिरवा प्रकाश फेकण्याची घटना घडली होती याकडे गृह मंत्रालयाचं लक्ष वेधल्यावर विशेष सुरक्षा गट संचालकांना ताबडतोब प्रकाराची पडताळणी करायला सांगितलं

आयपीएल क्रिकेटमधे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई स्परकिंग्ज यांच्यात जयपूर इथं आज सायंकाळी सामना होत आहे रात्री आठ वाजता सामना स्रू झाला काल रात्रीच्या मुंबईतल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेवन पंजाबवर विजय मिळवला सिंगापूर इथल्या ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू सायना नेहवाल किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे महीला एकेरीत पी

सायनानं थायलँडच्या चोचूवांगचा सामना होईल पुरूष एकेरीत समीर वर्मानं चीनच्या लू ग्वॉनजूचा तर किदम्बीनं डेन्मार्कच्या ख्रिस्तीयनचा पराभव केला